एकूण चौदा आरोपींपैकी जिग्ना व्होरा आणि पोल्सन जोसेफ या दोन आरोपींची न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली आहे एका आरोपीचं निधन झालं असून दोन आरोपी अद्याप फरार आहेत पत्रकार जे

ते आज कर्नाटकमधल्या भाजपा शेतकरी आघाडीच्या कार्यकर्त्यांशी नरेंद्र मोदी एपच्या माध्यमातून संवाद साधताना बोलत होते शेतकऱ्यांच्या समस्या सोडवून त्यांची प्रगती घडवून आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं त्यांनी सांगितलं सरकारनं शेतकऱ्यांसाठी अकरा लाख कोटी रुपयांचं कर्ज उपलब्ध करून दिल्याचं सांगतानाच हे देशात प्रथमच घडल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं

नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून आपलं उत्पन्न कसं वाढवता येईल याबाबतचं मार्गदर्शन घेण्यासाठी शेतकरी आणि कृषी अधिकारी तसंच वैज्ञानिक या कार्यशाळेत संवाद साधणार आहेत

ग्राम स्वराज अभियानांतर्गत या कार्यशाळा घेण्यात येत आहेत

हरवलेल्या व्यक्ती आणि बेवारस मृतदेह यांची डीएनए नोंदणी करता यावी यासाठीचे उपाय योजण्याबाबतचं विधेयक संसदेच्या आगामी सत्रात मांडलं जाईल असं केंद्रसरकारनं सर्वोच्च न्यायालयात सांगितलं आहे हजारो बेवारस मृतदेहांची डीएनए नोंदणी करण्यासाठीची कोणतीही यंत्रणा राष्ट्रीय स्तरावर उपलब्ध नसल्याचं एका स्वयंसेवी संघटनेनं केलेल्या याचिकेत म्हटलं असून याबाबतच्या सूनावणीदरम्यान सरकारनं ही माहिती दिली बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यापूर्वी त्यांची डीएनए नोंद घ्यावी जेणेकरून संबंधितांच्या कुटुंबीयांना ओळख पटवणं सोपं होईल असं या याचिकेत म्हटलं आहे

या वर्षीच्या मार्च महिन्यात सतरा हजार तीनशे कोटी रुपये मूल्याचं परदेशी चलन प्राप्त झालं तर गेल्या मार्च मध्ये ते चौदा हजार सातशे कोटी रुपये इतकं होतं असं पर्यटन मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे

आज पहाटे सुरगाणा इथं कानाशी बोरगाव रस्त्यावर हा अपघात झाला मृतांमध्ये दोन महिला आणि एका आठ वर्षाच्या मुलीचा समावेश आहे चालकाचं नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे भारतीय जनता पक्षातले नेते रमेश कराड यांनी आज उस्मानाबाद इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आमदार दिलीप देशमुख यांचा कार्यकाळ पूर्ण होत असल्यानं रिक्त होणाऱ्या विधान परिषदेच्या उस्मानाबाद लातूर बीड या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून रमेश कराड यांना उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे